ते काल पुण्यात राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते ठेवींवरचं विमा संरक्षण पाच लाखांपर्यंत वाढवल्यानं गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होईल या आणि अशा उपाययोजनांमुळे देशातल्या बँकिग व्यवस्थेत स्थैर्य येईल असं त्यांनी सांगितलं जागतिक दर्जाची बँकिंग सेवा देण्यासाठी आवश्यक कृशल प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेनं घ्यायला हवी असंही ते म्हणाले आपल्या सरकारनं दूस या कार्यकाळातल्या सुरुवातीच्या काही महिन्यांमधे घेतलेल्या निर्णयांमधून देशाला जलद विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याचा उद्देश प्रतिबिंबित होतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत काल एका दूरचित्रवाणी वाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते सरकारनं आठ महिन्यांच्या कालावधीत निर्णयांची शंभरी पार केली असं ते म्हणाले देशात होत असलेल्या बदलांमुळे समाजात विश्वास निर्माण झाला आहे गरींबामधेही त्यांच्या उत्थानाबाबत आत्मविश्वास आहे असं प्रधानमंत्री म्हणाले राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा पाटील यांना जाहीर झाला असून श्री पू भागवत पुरस्कारासाठी पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशन संस्थेची निवड झाली आहे भाषा संवर्धक पुरस्कारासाठी आर विवेकानंद गोपाळ तसंच अनिल गोरे यांची निवड झाली आहे

आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट नसलेल्या प्राणघातक आणि खर्चिक आजारांच्या उपचारांसाठी या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय आरोग्य निधीतून पंधरा लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबतची सूचना जारी केली आहे आज जागतिक रेडिओ दिवस आहे रेडिओबद्दल समाजात जागृती होण्यासाठी तसंच या माध्यमातून धोरणकर्त्यांच्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोचावी म्हणूनही हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो रेडिओ जनमानसाच्या भावनांना स्पर्श करतो आणि जगातल्या सर्व श्रोत्यांना एकसंघ ठेवतो रेडिओ आणि विविधता ही या वर्षीची संकल्पना आहे

माध्यमांमध्ये होणाऱ्या क्रांतिकारी बदलाच्या युगातही रेडिओनं लोकांना एकसंघ ठेवलं आहे असं मत संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी व्यक्त केलं आहे

चलन बाजारात आज रुपया आठ पैशांनी घसरला